रियो दि जनेरो ध्वं सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात भारताला सुवर्ण पदक योगविद्येचा प्रसार आणि विकास करण्यात उल्लेखनीय योगदान देणा यांना आज नवी दिल्लीत योग पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते हे पुरस्कार देण्यात येतील

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज व्हिडियो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मनोरमा न्यूज कॉन्क्लेव्ह या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत कोची बे ही परिषद होत असून मल्याळम मनोरमानं ती आयोजित केल्याचं अधिकृत प्रसिद्दी पत्रकात म्हटलं आहे

सरकारच्या नव्या कल्याणकारी कार्यक्रमांना मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली भारताची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी अमेरिकी डॉलर्सची करण्याच्या सरकारच्या संकल्पाची त्यांनी प्रशंसा केली नवं तंत्रज्ञान आणि नवकल्पना नवीकरणीय उर्जा सौर पंप जलसिंचन विद्युत वाहनं आणि बघ्ट्री शाधत पर्यटन प्लास्टिकचा पुनर्वापर त्यादी क्षेत्रांमधे भागीदारी वाढवण्याबाबत नकाओ आणि मोदी यांच्यात चर्चा झाली

उद्याच्या प्रकाशन कार्यक्रमाला कोणताही धोका नाही मात्र शास्त्रा राखण्यासाठी सुरक्षा दल सतर्क हे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

नवी दिल्लीत बातमीदारांना त्यांनी ही माहिती दिली राज्यांनी आपापल्या अर्थसकल्पात वनीकरणासाठी जादा निधी राखून ठेवावा कारण ही भविष्यासाठीची गुंतवणूक आहे असं जावडेकर म्हणाले

वनीकरण वाढवण्याच्या दृष्टीनं केल्या जाणा या प्रयत्नांवर लक्ष ठेवण्यासाठी जियो ट्रिंग किंवा छायाचित्रण तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार असल्याचंही ते म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रालोआ सरकारन सत्तासूत्र स्वीकारल्यापासून देशाच्या अर्थव्यवस्थेत कमालीची सुधारणा झाली असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी म्हटलं आहे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

उद्योग व्यापारातलं वरचं स्थान मिळवण्यात देशाला यश मिळालं असून आंतरराष्ट्रीय क्रमवारीतही आपण उल्लेखनीय काम केल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल शान्येकडच्या राज्यांमधल्या कर प्रशासकांशी गुवाहाटी शें संवाद साधला केवळ करवसुली करणारे नव्हे तर करसुविधा देणारे व्हा असं आवाहन त्यांनी या प्रशासकांना केलं कर अधिका यांनी महसूल गोळा करण्याच्या प्रयत्नात आपल्याकडून अतिरेक होणार नाही याची काळजी घ्यावी आणि करदात्यांशी सभ्यपणे नेमकं आणि नम्रपणे बोललं वागलं पाहिजे असं त्या म्हणाल्या ईशान्य विभागात प्रगती होणं गरजेचं आहे ती घडून येण्यासाठी उद्योग व्यवसायांना असलेल्या करसवलतींबाबत जनजागृती करुन संबंधित विभाग विकासाला हातभार लावू शकतात असंही त्यांनी सांगितलं

काल प्रसिद्ध केलेल्या वार्षिंक अहवालात भारतीय रिझर्व बँकेनं म्हटलं आहे की दिवाळखोरी आणि नादारी संहिता निर्णायक ठरत आहे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

कॉपोरेट सामाजिक उत्तर दायित्वाप्रमाणेच व्यावसायिक सामाजिक उत्तर दायित्व संहिता स्वीकारण्याची गरज उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे

डॉक्टर वकील चाटर्र अकाउपंत यांच्यासारख्या व्यावसायिकांनी वंचित आणि तळागळातल्या घटकांच्या मदतीसाठी विशेष उपक्रम सुरु करण्यासाठी पुढं आलं पाहिजे असं ते म्हणाले